पंतप्रधान मोदी नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल काही युवकांच्या मनात उगाचच संभ्रम निर्माण केले जात आहेत हे संभ्रम दूर करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं

ते म्हणाले सबको पता होना चाहिए की दुसरे देश से किसी भी धर्मका कोई भी व्यक्ती जो भारत में आस्था रखता है भारत के संविधान को मानता है भारत की नागरिकता ले सकता है में फिर कहूंगा सिटीजनशिप ऍक्ट नागरिकता छिन लेने का नही नागरिकता देने का कानन हैं राष्ट्र निर्माणाच्या कार्यात युवकांचं योगदान अधोरेखित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं यूवा शक्ती आणि यूवा उर्जेच्या जोरावरच नव भारताची निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले स्वामीजी की वो बात हमें हमेशा याद रखनी होगी जब वो कहते थे अगर मुझे सौ ऊर्जावान युवा मिल जाए तो में भारत को बदल दृंगा स्वामीजी तो गुलामी के उस कालखंड में सौ ऐसे युवा साथीयोंकी तलाश कर रहे थे लेकीन नए भारत के निर्माण के लिए तो करोडो ऊर्जावान युवा आज हिदुस्थान के कोने में खडे हो चूके हैं यवा दिन स्वामी विवेकानंद यांची जयंती काल सर्वत्र राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली युवा दिनानिमित्त मुंबईत आयोजित रन फॉर यूथ यूथ फॉर नेशन मॅरेथॉनला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखवला यूवाशक्तीमुळे एकविसाव्या शतकात भारत जगतगुरु बनेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला नागरिकत्व सधारणा कायदा कोल्हापर नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी तसंच या कायद्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं काल कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष अभियान राबवण्यात आलं काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आणि डावे पक्ष या कायद्यासंबंधी जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत असा आरोप साबळे यांनी यावेळी केला

काल रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी याबाबत आकाशवाणीकडे प्रतिक्रिया दिली

संमेलनाच्या कालच्या अखेरच्या दिवशीही विविध विषयांवरचे परिसंवाद आणि चर्चासत्र झाली संमेलनस्थळी उभारलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थी आणि युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला

कर्नाटकातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य सरकारनं खंबीरपणे उभं रहावं अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आपल्या राज्यातली काही गावं कर्नाटक आणि इतर शेजारच्या राज्यात सामील होण्याची भाषा उघडपणे करत असल्याकडे साहित्य महामंडळानं लक्ष वेधलं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा राज्यातल्या सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची करावी मराठीच्या विविध बोली भाषांचं संवर्धन करावं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं महात्मा फुले यांनी पुण्यातल्या भिडे वाड्यात सुरू केलेल्या शाळेचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावं यासह उस्मानाबाद परिसरातल्या नागरिकांच्या काही प्रलंबित मागण्या या ठरावातून मांडण्यात आल्या झुंडशाहीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याबद्दल ठरावातून तीव्र चिंता व्यक्त करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनान आपलेच पूर्वाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच चारित्र्यहनन करणाऱ्या झुंडशाहीबद्दल मात्र एक अवाक्षरही काढलं नाही

ब्रुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा या माता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी काल अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राज्यभरातून लाखो जिजाऊ प्रेमी सिंदखेडराजा इथ दाखल झाले होत सिंधर्ल्य चांदा ते बांदा योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नसल्याचं सिंधुद्राचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी काल स्पष्ट केलं कणकवली इथंही त्यांनी बातमीदारांसोबत संवाद साधला

या स्फोटासंदर्भात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज एका बैठक बोलावली आहे निर्माणाधीन असलेल्या इमारतीत रसायनांच्या चाचणीस परवानगी कशी देण्यात आली याची चौकशी केली जाईल आणि दोषीवर कारवाई केली जाईल असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे दरम्यान जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल मागवला आहे या घटनेत एकंदर आठ जणांचा मृत्यू झाला आहे जालना जालना जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या मनोरुग्णालयाच्या कामाचा प्रारंभ काल सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला

दष्काळी भागपाणी सांगली सांगली जिल्ह्यातल्या जात तालुक्यातीलदृष्काळी भागाला पाणी ऊपलब्ध करून दीलं जाईल असं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल सांगली इथं दिलं शालेय विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले तसंच नवीन शिधापत्रिकांचं घरोघरी वितरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं

नाशिक उर्दू भाषेचे गाढे अभ्यासक आणि उर्दू शायरांची साहित्यिक व्याप्ती अचूकपणे मांडणारे नाशिक मधील रसिक आदम मुल्ला यांचं काल निधन झालं

खेलो इंडिया गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या सायकलिंग प्रकारात काल महाराष्ट्रानं दोन सुवर्ण पदकं पटकावली कोल्हापुरच्या पूजा दानोळे आणि मुंबईच्या मधूरा वायकर यांनी ही सुवर्ण कामगिरी केली

नंदुरबारच्याच धडगाव तालुक्यातील खर्डीपाड्याच्या रिंकी पावराने शनिवारी झालेल्या तीन हजार मीटर धावण्याच्या क्रिडा प्रकारात कांस्य पदक मिळवले होते तिरंदाजीत टिशा संघेती आणि सधिन वेदवान यांनी अंतिम फेरीत धडक मारली असुन पदक निश्वित केलं आहे सांधिक गटात कबड्डीमध्ये पुरुष गटांनं अंतिम फेरीत धडक मारली मात्र मुलांच्या गटाला पराभवाला सामोरं जावं लागलं तर व्हॉलीबॉलमध्ये महीला गटायंही आव्हान संपूष्टात आलं

क्रिकेट न्यझीलंडदौरा न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची काल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बी सी सीआय नं घोषणा केली

विदर्भ चांगलाच गारठला आहे